देशभरातल्या बँक ग्राहकांची खाती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे खातेधारकांच्या हितांचं रक्षण आणि सहकारी बँकांच्या प्रशासानमधे सुधारणा करण्याच्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश आहे सहकारी बँकांसदर्भात रिझर्व बँकेच्या सध्याच्या अधिकारांचा विस्तार या अधिनियमाद्वारे करण्यात आला आहे

रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त केरळमधील पथनमथीत्ता इथं आयोजित समारंभात दरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते एकशे तीस कोटी देशवासियांचं सबलीकरण करण्याच्या ध्येय्यानं आपलं सरकार प्रेरीत असल्याचं तसंच धर्म लिंग जात पंथ किंवा भाषावार भेदभाव करत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या सरकारनं नवी दिल्लीतील कार्यालयात बसून नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

अमेरिकेतील वकिलांनी तिथल्या न्यायालयात राणाच्या जामीन अर्जाला विरोध करताना ही माहिती दिली आहे राणाचं प्रत्यार्पण करावं अशी भारतानं विनंती केल्यानंतर गेल्या दहा जून रोजी लॉस एंजल्स इथं त्याला फेरअटक करण्यात आली आहे

ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून एकूण रुग्ण संख्या पाच लाख आठ हजार नऊशे त्रेपन्न झाली आहे

परराष्ट्रमंत्री हवाई वाहतुक मंत्री ग्रहमंत्री तसंच संरकृषण दल प्रमुख आदी उपस्थित राहतील

या विषाणूमुळे तीन जमादारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना अतिरिक्त काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे

माढा आणि पंढरपूर तालुक्यातले सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आता जिल्ह्यातले सांगोला मंगळवेढा माढा आणि पंढरपूर हे तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या साकुरी इथले सैनिक हुतात्मा सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकुरी इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले सैन्यदलाकड्रन यावेळी मानवंदना देण्यात आली गलवान इथं नदीमध्ये ब्रडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं

खामगाव शेगाव संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं संग्रामपूर तालुक्यात नदी ओढे तुडुंब भरले आहेत तालुक्यातलं वानखेड गाव पूर्णपणे पाण्यानं वेढलं गेलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे